केंद्रीय निवडणूक आयेगाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे

मुक्त आणि रास्तपद्धतीनं निवडणुका पार पाडणं ही संवैधानिक जबाबदारी असल्याचं देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी म्हटलं आहे निवडण्कांमध्ये होणाऱ्या पैशाचा द्रुपयोग रोखण्यासाठी स्वच्छ निवडण्का घेणं हे लोकशाही राष्ट्रासमोर मोठं आव्हान असल्याचं अरोरा यावेळी म्हणाले

गेल्या काही काळापासून पैशाच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा अधिक मजबूत झाली असल्याचंही अरोरा यांनी यावेळी नमूद केलं

पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे या यादीमध्ये आसाममधल्या पाच मेघालयामधल्या दोन उत्तर प्रदेश सिक्कीम आणि नालालँडमधल्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे यामध्ये मेघालयाचे माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या प्रमुख सुश्मिता देव आणि ज्येष्ठ नेते पी एल पुनिया यांचे पुत्र तनुज पुनिया यांच्या नावाचा समावेश आहे

या बैठकीनंतर लोकसभा निवडण्कीसाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जारी करण्यात येण्याची शक्यता आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाध्यक्ष अमित शाह आणि इतर ज्येष्ठ नेते या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे

सरमा हे आसाम गोरखा संमेलनाचे अध्यक्ष असून भाजपने अद्याप तेजपूर लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही उमेदवाराचा समावेश केलेला नाही

आचार संहितेच्या काळात राजकीय पक्ष व उमेदवार हे आचार संहितेचं काटेकोर पालन करण्याच्या तसंच भंग झाल्यास त्याविरोधात कारवाई करण्यासाठी यावेळी कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या यावेळी निवडणूक समन्वय अधिकारी माधवी सरदेशमुख आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पद्माकर रोकडे यांनी सादरीकरण केलं

शेअर मार्केटचा बेंचमार्क दर आणि संदर्भ दरांच्या अंदाजामध्ये हेरुप्रस्सर फेरफार करण्यावर अंकूश ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे अशा प्रकारचा द्रुपयोग करणाऱ्यांवर बाजारात खरेदी विक्रीसाठी एक महिना बंदी घालण्यात येईल असंही रिझव्ह बँकेनं म्हटलं आहे

ए आर पाटील आणि एस एफ काकुळते अशी या अधिकाऱ्यांची नावं आहेत मंगळवारी झालेल्या या दर्घटनेत सहा लोक मृत्यूमुखी पडले होते आयुक्तांनी या प्रकरणी खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देखील दिले आहेत